विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेतूनच जागतिक विकास आणि शांतता शक्य पंतप्रधानांचं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग पूर्व लडाखच्या भेटीनंतर श्रीनगरला रवाना

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज विक्रमी वाढ होत असली तरी गंभीर रुग्णांचं प्रमाण अत्यल्प जगात शांतता आणि स्थैर्य नांदण्यासाठी सर्व राष्ट्रांचे सामुदायिक प्रयत्न आवश्यक आहेत त्यादृष्टीनं सुधारणा संयुक्त राष्ट्रात अपेक्षित आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या समारोप सत्रातील बीज भाषणात केलं न्यूयार्क मधल्या या परिषदेला पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणाली मार्फत संबोधित केलं कोविड विरोधातील लढा ही लोक चळवळ व्हायला हवी असं ते म्हणाले त्यांच्या सोबत नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणिस ऍन्तोनिओ ग्युतेरस ही या परिषदेला संबोधित करणार आहेत

सिंह यांनी लुकुंग इथल्या भारतीय चौकीत तैनात जवानांशी संवाद साधला लष्कर आणि हवाईदल तिथं कशाप्रकारे समन्वयानं काम करतं त्या बाबतचं प्रात्यक्षिक संरक्षणमंत्र्यांसमोर सादर करण्यात आलं सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे या दौर्यासत संरक्षण मंत्र्यांसोबत आहेत

केंद्र सरकारनं आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत शंभर कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम क्षेत्रातील उद्योगांना तीन लाख कोटी रुपयांची विनातारण कर्ज देण्याची घोषणा केली होती

केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे

ज्या शेतकऱ्यांना केवळ विम्याचे हप्त्यांची रक्कम भरायची आहे त्या सर्वांची नावनोंदणी सरकारकडून मोफत केली जात आहे

उर्वरित रकमेचे हप्ते केंद्र आणि राज्य सरकाररमार्फत अनुदानाच्या स्वरुपात भरण्यात येतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यानी या पीक विमा योजनेत नावनोंदणी करावी असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे केलं आहे पेरणीचा हंगाम सुरु होण्यापूर्वी आवश्यकतेनुसार सर्व राज्यांना पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून दिले जाईल असं आश्वासन केंद्र सरकारनं राज्यांना दिलं आहे

खते विभागाकडून त्याचा दररोज आढावा घेतला जाईल असं आज सांगण्यात आलं

चेन्नई इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेनं स्टार्टअप अंतर्गत पोर्टेबल रुग्णालय विकसित केलं आहे केवळ चार लोकांद्वारे हे रुग्णालय दोन तासांत कुठेही उभारले जाऊ शकते

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून या पोर्टेबल रुग्णालयाची प्रायोगिक चाचणी नुकतीच केरळ मधील वायनाड इथं घेण्यात आली आहे

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून याला मान्यता मिळालेल्या या रुग्णालयाचे चार भाग असून डॉक्टरांची खोली विलगीकरण कक्ष तपासणी कक्ष आणि अतिदक्षता सुविधा असलेले दोन बेड्स यामध्ये आहेत कोविडवरील उपचारांसाठी याची चाचणी घेण्यात आली असून ते उणे दाबाखाली कार्य करू शकते देशातील कोणत्याही भागात हे रुग्णालय उभारले जावू शकते

आकाशवाणी बातम्यांसाठी चेन्नईहून जयासिंग यांच्यासह प्रशांत जाधव पुणे

करदात्यांना करविषयक सेवा कुठल्याही अडथळ्याविना उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचं ही मंडळानं म्हटलं आहे पंधराव्या वित्त आयोगानं आज केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रायातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता करासंबंधीच्या मुद्द्यासंदर्भात एक बैठक घेतली

त्या अनुशंगानं ही बैठक घेण्यात आली रस्त्यावरील विक्रेत्यांना अल्प रकमेची कर्जं त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या पीएम स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी अर्थात पीएम स्वनिधी मोबाईल एपचा नवी दिल्ली इथं प्रारंभ करण्यात आलं हे अॅप वापरण्यास अत्यंत सुलभ असून त्या अॅपद्वारे योजनेचे लाभार्थी असलेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांनी केलेल्या अर्जांवर संबंधित यंत्रणा योग्य प्रक्रिया करून त्यांची कर्ज उपलब्ध करून देऊ शकतील राजस्थानातील बंडखोर कॉप्रेस नेत्यांवर बजावण्यात आलेल्या नोटिसीना आव्हान देणाऱ्या याचिकेवरील राजस्थान उच्च न्यायालयातली सुनावणी उद्या पुन्हा होणार आहे

या आमदारांनी नोटीसीला आव्हान दिलं आहे या प्रकरणी कॉप्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी कॅव्हेट दाखल केला असल्यानं आज आधी त्यावर सुनावणी झाली

यावेळी प्रथमच ही शपथ अधिवेसन सुरू नसतानाही सभागृहातच दिली जाणार आहे सभागृहाचे सत्र सुरु नसल्यास हा शपथविधी राज्यसभेच्या अध्यक्षांच्या दालनात केला जातो

हा विषय धोरणातात्मक असून न्यायालय त्याबाबत काहीही ठरवू शकत नाही असं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे याबाबत याचिकाकर्त्याने सरकारकडे दाद मागावी असं न्यायालयानं म्हटलं आहे शेअर बाजारात जागतिक निर्देशांकाच्या तुलनेत देशांतर्गत निर्देशांक आज दीड टक्क्यांनी वधारले

आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी उद्योजकांनी नावीन्यपूर्ण उपाययोजना सुचवाव्यात असं आवाहन पट्रोलियम आणि भुगर्भ वायू खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित उद्यमी उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते

आज सकाळी साडेदहा ते अकाराच्या सुमारास अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के बसले

समुद्र किनाऱ्यापासून दूर अंतरावर असल्याने आणि कमी तीव्रतेमुळे ते स्थानिकांना जाणवले नाहीत

मुंबईत दुसऱ्या एका इमारत दुर्घटनेत मालवणी भागात चाळ कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे

गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी सरकारनं वन्य जीवसंपदा वाचवण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांमुळे वन क्षेत्रात उंचवट्याची जागा तयार करणं शक्य झाल्याचं जावडेकर यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे दरम्यान आसामच्या पूर्यस्त भागात मदत आणि बचत कार्य जोरात सुरू असून तिथल्या पूरस्थितीत आता काहीशी सुधारणा झाली आहे अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री रिहोन दैमारी यांनी दिली

हुवामान मान्सून उद्यापासून उत्तर भारतात अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे वायव्य आणि ईशान्य भारतात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून ईशान्य भारतात काही ठिकाणी अती वृष्टीची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रातलं हवामान बघता उद्या कोकणात सर्वत्र तर राज्याच्या इतर भागात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे

नमस्कार